लोकसभा निवडणकीच्या द्र्स या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या प्रचारसभांना वेग

वाहण्यात आली

अन्दान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि जर्मनी इथल्या कोलोन मुश्टीयुध्द जागतिक स्पर्धेत भारतानं एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदक प्राप्त केले

लोकसभा निवडणुकीच्या दुस या टप्प्यासाठीच्या प्रचार वेगानं होत असून विविध राजकीय पक्ष यासाठी देशभरात प्रचारसभा आणि रैली घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपा अध्यक्ष अमित शाह काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी बहजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्यासह दिग्गज नेते मंडळी विविध ठिकाणी सभा घेत आहेत

दरम्यान या ठिकाणी प्रचार शिगेला पोहचला असून आज बीड जिल्हयातील आष्ठी इथं राष्ट्रवादी कॉग्रेस प्रमुख शरद पवार यांची सभा झाली त्याचप्रमाणे अन्य पक्षाच्या उमेदवारांसाठी नेते मंडळी मोठया प्रमाणात प्रचारसभा रोडशो रैली इत्यादींच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे

यामध्ये माजी खासदार भीष्मशंकर यांना संतकबीर नगर तर रंगनाथ मिश्रा यांना भदोही मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान आरतीय जनता पार्टीतर्फे देखील लोकसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांची यादी जारी करण्यात आली असून अरविंद शर्मा यांना रोहतक मधून तर ब्रिजेंद्र सिंग यांना हरयाणाच्या हिस्सारमधून तसच बिश्णूदत्त शर्मा यांना मध्यप्रदेशच्या खज्राहो मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे

राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी चैत्यभ्मी इथं डॉ आंबेडकर यांच्या प्तळयाला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थानी डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं याचप्रमाणं विधानभवनातील डॉ आंबेडकर यांच्या प्तळयास विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी ही प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नागपुरात देखील आज विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यापण करून आदरांजली वाहण्यात आली संविधान चौकात विविध संस्था आणि संघटनांच्या वतीनं आज सार्वजनिक जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार उपमहापौर दीपराज पार्डीकर नागपूरचे पोलीस आयुक्त भुषणकुमार उपाध्याय काटोलचे आमदार अनिल देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली संविधान चौकात आज अखिल भारतीय समता सैनिक दल यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच डॉ

नागप्रस्थित दीक्षाभूमी परिसरात ही मोठया प्रमाणात अन्यायांची गर्दी आढळ्न आली यात बहतांश तरूण मंडळींचा समावेश होता नागपूर सुधार प्रन्यासच्या म्ख्यालयात आज डॉ आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली नागपूरस्थित वेस्टर्न कोलफिल्डस् च्या कर्मचा यांनी डॉ आंबेडकरांना आदरांजली वाहिली नागप्रात आज विविध ठिकाणाहन मिरवण्काही काढण्यात आल्या होत्या दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकऱ्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्षा स्मित्रा महाजन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहेलोद राज्यमंत्री रामदास आठवले आणि विजय सांपला आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली भारतीय संविधानात एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य हे तत्व समाविष्ट होत असून देशातील प्रत्येक प्रौढ स्त्री प्रुषास मतदानाचा अधिकार मिळाला बाबासाहेबांच्या विचारांचा हा वसा जपण्याचं आणि मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचं आवाहन आज अमरावती जिल्हा निवडणुक प्रशासनानं जिल्हयातील मतदारांना केलं अमरावती जिल्हयात आज सर्वत्र प्रशासन कार्यालयं शाळा महाविद्यालय स्वयंसेवी संस्था यांच्या वतीनं ही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं वाशिम जिल्हयातही जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी डॉ आंबेडकरांच्या प्रतिमेस प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भाजपा सेना य्तीचे उमेदवार आनंदराव अडसुळ यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या परतवाडा इथल्या एका प्रचार सभेत मृष्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान प्रकल्प ग्रस्त शेतक यांनी गोंधळ घातल्याचं वृत्त आहे गोंधळ घालणा या एका व्यक्तीला पोलीसांनी यावेळी ताब्यात घेतलं

निवडणूक कर्तव्य बजावताना जखमी झालेले अधिकारी कर्मचारी तसंच मूत झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्ट्रंबियांना सान्ग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं घेतला आहे निवडणूक कामकाज प्रशिक्षणासह निवडण्कीशी संबंधित कर्तव्यासाठी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी आपलं घर किंवा कार्यालयातून बाहेर पडल्यापासूनए कार्यालयात किंवा घरी परत येईपर्यंतचा कालावधी या अन्दानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे

दरम्यान गेल्या ग्रुवारी मतदानाच्या दिवशी मतदार संघात नक्षलवादी हल्ला परतावून लावलेल्या चार जवानांना पोलिस महासंचालक संबोधकमार जयस्वाल यांनी रोख बक्षीस जाहीर केलं आहे

स्वयंपूर्णा संचालित आम्ही उद्योगिनी प्रतिष्टानच्या वतीनं विदर्भ साहित्य संमेलन मोरभवन इथं उद्या द्रपारी दोन वाजता हा कार्यक्रम स्रू होईल कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या महिलांना स्वतःचा उद्योग स्रू करण्याची इच्छा आहे किंवा ज्या महिला उद्योगामध्ये आहेत आणि त्यांना तो वाढवायचा आहे त्यांच्यासाठी सर्वच क्षेत्रांतील तज्जांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे

सध्या स्रू असलेल्या आय पी एल क्रिकेट सामन्यांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत असलेल्या वानखेडे क्रिकेट मैदानाला स्रक्षिततेच्या दृष्टीकोनातून क्ठलाही धोका नसल्याचं मुंबई शहर पोलीसांनी स्पष्ट केलं आहे गेल्या श्क्रवारपासून याबाबत चुकीची बातमी पसरविण्यात येत असल्याचं मुंबई पोलीसांचे प्रवक्ते डी सी पी मंजुनाथ सिंग यांनी सांगितलं गुप्तचर विभागाकडून अशा कुठल्याही बातमीची पुष्टी झाली नसल्याचं ते म्हणाले दरम्यान शहराच्या स्रक्षिततेबद्दल सर्व उपाययोजना चोख करण्यात आल्याचं सांगतांनाच लोकांनी च्कीच्या बातम्या आणि अफवा न पसरविण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे